बुलबुल चक्रीवादळ तीव्र झाल्याने ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या विविध भागात मुसळधार पाऊस

अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस

निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्डाच्या वतीनं दाखल झालेल्या याचिका फेटाळल्याचं प्रथम न्यायालयानं सांगितलं संबंधित भूखंड सरकारी मालकीचा असून त्याबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी केलेल्या दाव्यांचा विचार आपण केला असल्याचं निर्णयात म्हटलं आहे वादग्रस्त जागेवरच्या मशीदी खाली मंदिराचे अवशेष असल्याचं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं असून या जागेवर पूजा अर्चा करण्याचा हक्क हिंदू पक्षानं सिद्ध केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्त्व मान्य करुन न्यायालयानं रामलल्ला तर्फे दाखल याचिकेवरही विचार केला आहे रांचबुतरा सीता की रसोई या जागांचं अस्तित्त्वही न्यायालयानं मान्य केलं आहे अयोध्येबाबतच्या निकालाचं विविध राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे रामलल्लाचे वकील सी

वैद्यनाथन् यांनी निकालाचं स्वागत केलं तर आपण या निकालाने समाधानी नसून फेरविचार याचिका दाखल करु असं सुन्नी वक्फ बोर्डाचे जफरयाब जिलानी यांनी म्हटलं आहे राम असो वा रहीम ही वेळ भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याची असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्र्यांनी दिली आहे

रव्ह्रीय सुरक्षा सल्लागतिअजित डोवळि गृहसचिव जित भल्ला गुप्तचर विभाराचि संचलिक अरविंद कुमरा आणि कही अधिक विश्वीही त्याती अयोध्येतील सुरक्ष व्यवस्थेबक्ति चर्च केली अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना माहिती दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधल्या सुलतानपूर लोधी धिल्या बेर साहिब गुरुद्वाराचं दर्शन घेतलं

या पवित्र ठिकाणाहन त्यांनी जगाला मानवता आणि विधबंधुत्वाचा संदेश दिला पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि केंद्रीय अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सुलतानपूर लोधी िं या कार्याक्रमासाठी आलेल्या प्रधानमंत्र्यांच स्वागत केलं प्रधानमंत्री आज डेरा बाबा नानक िंगल्या कर्तारपूर कॉरिडारच्या एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत

बुलबुल चक्रीवादळाचा जोर वाढला असून ते उद्या सकाळपर्यंत पश्चिम बंगाल ते बांगलादेश दरम्यान धडकण्याची शक्यता आहे वादळाचा जोर कमी होण्याचीही शक्यता आहे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पश्चिम बंगाल आणि ओदिशात मुसळधार पाऊस पडत आहे ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितलं की संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे

देशात कांद्याची उपलब्धता आणि दरांविषयी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या कॅबिनेट सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू करण्यापासून ते घाऊक आणि किरकोळ व्यापा यांना साठ्याची मर्यादा ठरवून देण्यापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली देशभरात कांद्याच्या स्थितीवर ग्राहक व्यवहार विभागाचं बारकाईनं लक्ष असून दुबई ाॅजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा आयात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देशांतर्गत कांदा खरेदीचा वेग वाढवण्याचे निर्देश नाफेडला देण्यात आले आहेत